मराठा मोर्चा समन्वय समितीच्यावतीनं औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्यात कायगाव गोदावरी नदीच्या जुन्या पुलावर ठिय्या आंदोलन करण्यात आलं

जात्र या वृत्तावर भाष्य करण्यास अमेरिक्त निकार दिला आहा सदर व्यक्तीबद्दल कोणतीही माहिती आमच्याजवळ नाही असं शिकागोस्थित अधिकऱ्यांनी पी ीआय वृत्तसंस्थली सांगितलं

लोअर परळचा उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी बंद केल्याच्या पार्श्वभूमीवर योग्य त्या उपाययोजना आणि माहिती अभावी या पुलाखाली आज सकाळी मोठी गर्दी झाली